विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या अपयशामुळे पाकीस्तान संकटात आणि अखेरच्या सप्ताहातील दमदार पावसानंतरही जून महिना दृष्काळीच मन की बात स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर आता जलसंधारणाच्या कामालाही लोकचळवळीचं स्वरूप द्यावं आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या संघटनांनी या जन आंदोलनाचं नेतृत्व करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात मधून केलं जलसंधारणाशी संबंधित कोणतीही माहिती जलसंधारणांच्या पारंपरिक पद्धतीं जलसंधारणाच्या यशस्वी प्रयोगांची ते करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची माहिती देताना जनशकी फॉर जलशक्ती हा हॅशटॅंग वापरावा असं ते म्हणाले

देशावर लादलेल्या आणीबाणीबद्दल बोलताना आणीबाणीच्या काळात लोकशाही मुल्यं पायदळी तुडवली गेल्याचं ते म्हणाले मानवाच्या भावविश्वात पुस्तकांचं स्थान अनन्यसाधारण आहे असं सांगून पंतप्रधानांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या कथांमधून उमटलेल्या मानवी संवेदनाच वर्तमानाशी असलेलं नात उलगडून दाखवलं तसंच आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहान साजरा केल्याबद्दल पंतप्रधानांनी साऱ्या जगाचे आभार मानले पुढच्या महिन्यात भेटण्याचं आश्वासन देत त्यांनी मन की बात ची सांगता केली जावडेकर केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात पौड रस्ता परिसरातल्या आनंद नगर सहकारी गृहसंस्थेच्या सभासदांबरोबर सार्वजनीक स्वरूपात मन की बात कार्यक्रमाचा आस्वाद घेतला यानंतर बोलताना ते म्हणाले

कोथरूड इथल्या तीन एकर जागेत जुन्या आणि नव्या चित्रपटांच्या रिळांचं जतन केलं जाईल तसंच लहान मुलांसाठी चिल्ड्रन फिल्म क्लब सुरु करणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती खाली आल्यामुळे ही दरकपात केल्याचं सांगण्यात आलं ही दरकपात आजपासून लागू होणार आहे राम नाईक उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या चरैवेति चरैवेति या प्रस्तकाच्या जर्मन भाषेतल्या अनुवादित आवृत्तीचं प्रकाशन काल पुण्यात खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झालं संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील खासदार गिरीश बापट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यावेळी उपस्थित होते

यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी यात्रेच्या मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे

आज ती वाल्ह्याकडे रवाना होईल तर संत श्री तुकाराम महाराजांची पालखी वरवंडहून पाटसकडे मार्गस्थ होत आहे दिंडया अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातून अनेक महत्त्वाच्या दिंड्या सध्या पंढरपूरकडे जात आहेत कानिफनाथ गडाची दिंडी मढी इथून पंढरपूरकडे रवाना झाली धामोरी इथली अडबंगी नाथांची दिंडी निवृत्ती नाथांची दिंडी नेवास्यातून ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी पंढरपुरकडे रवाना झाल्या आहेत विड्डल दर्शन सोलापर पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणीचं थेट दर्शन दाखवण्याचे अधिकार मंदिर समितीनं जिओ आणि टाटा स्काय या कंपनीला देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष अतूल भोसले यांनी दिली आहे

प्रणाली सोलापर सोलापूर ग्रामीण पोलीस विभागानं गुन्हेगारांच्या शोधासंदर्भातल्या क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम अर्थात सी सी टी एन एस प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याचबरोबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन पद्धतीनं तक्रारी नोंदवल्या जात असल्यामुळे हे ठाणं कागदविरहित ठाणं पेपरलेस बनलं आहे भिंत दर्घटना पूण्यातल्या कोंढवा भागात संरक्षक भिंत पडल्यानं झालेल्या दुर्घटनेतल्या जखमींची काल जावडेकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली

विपूल आगरवाल आणि विवेक आगरवाल या दोघांना शनिवारी अटक करण्यात आली होती

या प्रकरणी पोलिसांनी माओवादी कम्यूनिस्ट पार्टीच्या पश्चिम उपविभागीय प्रमुख नर्मदाक्का आणि तिचा पती किरणक्मार या पूर्वीच अटक केली होती त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर इथल्या कार्यक्रमात सहभागी होणार असून पर्यावरण रक्षणासाठी या मोहिमेत जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे

वनविभागाकडे सव्वा कोटींहून अधिक रोपे तयार आहेत रेल्वे सधारित वेळापत्रक रेल्वेचं सुधारित वेळापत्रक आजपासून लागू झालं आहे

ड्बळी लोकमान्यटिळक टर्मिनस एक्सप्रेस रद्द करण्यात येत आहे

कषी सन्मान योजनाबोंडे अमरावती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी आणि महसुल विभागानं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं आणि योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी काल अमरावतीमध्ये दिले कृषीविषयक विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते

वीज परवठाबावनकळे पालघर पालघर जिल्ह्यातल्या वसई भागात अखंडित वीज प्रवठा करण्यासाठी विजेच्या पारेषणासाठी पायाभूत सुविधांचं जाळं विकसित करणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं विखल डोंगरी आणि कामण इथं नव्यानं दोन उपकेंद्र तातडीनं मंजूर करण्यात येतील असं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच वसई इथं सांगितलं येत्या काही वर्षात वीजपुरवठ्या संदर्भातल्या सर्व समस्या निश्चित मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल इंग्लंडनं धावांचा डोंगर उभारल्यानंतरही भारतानं निकरानं झूंज दिली पण हाती यश आलं नाही

इंग्लंडन पाकीस्तानला पाचव्या क्रमांकावर ढकलत चौथं स्थान पटकावल्यानं पाकीस्तानचा मार्ग मात्र आता खडतर झाला आहे त्यांनी उर्वरित सामना जिंकला तरी त्यांचा उपान्त्य प्रवेश इंग्लंड विरूद्ध न्यूझिलंडच्या विजयावर अवलंबून राहील

सरासरीपेक्षा इतका कमी पाऊस असेल ती दृष्काळी स्थितीच मानली जाते

कोकणात उशिरा येऊनही पावसानं कसर काहीशी भरून काढली

पालघर जिल्ह्यातही बरा पाऊस झाला मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण या शहराला पाणीपुरवठा करणारी सगळी धरणं या भागातच आहेत कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला असला तरी आणखी पावसाची आवश्यकता आहे हवामान राज्यात काल अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला हवामनाखात्याच्या अंदाजानुसार आज कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उद्या आणि परवा संपूर्ण राज्यात सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी मुसळधार सरी बरसू शकतात आज विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे